बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बस्क्रीत हा निर्णय झाला रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात केली आहे या कपातीमुळे बँकांना होणारा वित्तपुरवठा स्वस्त होईल आणि परिणामी वाहन आणि गृहकर्ज तसंच वद्यक्तिक कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

हा अंदाज जाहीर होताच त्याचे पडसाद शेअर बाजारात उमेटले

विधानसभा निवडणुकसाठी भाजपानं आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली त्यात सात नावांची घोषणा केली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि केविनेट मंत्री विनोद तावडे यांना या यादीतही स्थान मिळालं नाही खडसे यांच्या मुक्ताई नगर मतदारसंघात त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे पक्षानं घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचं खडसे यांनी मुकाईनगर इथं वार्ताहरांना सांगितलं आपल्याला भाजपा महाआघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत असं आवाहनही त्यांनी समर्थकांना केलं विनोद तावडे यांच्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे भाजपानं प्रकाश मेहता यांनाही यावेळी वगळलं आहे

निवडणुकीसाठी काम करण्याला आपण प्राधान्य देत असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अनेक लोक गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आपणही तसंच काम करत राहू असं तावडे यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीत पक्षाला दोन तृतीयांश बह्मतानं निवडून आणू असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला प्रकाश मेहता यांना विधानसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हिंसक निदर्शनं केली मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या कारणावरून मेहता यांच्या निदर्शकांनी आज शहा यांच्या वाहनाची नासधुस केल्याचं वृत्त आहे मेहता यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला याच गदारोळात पराग शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले दरम्यान एकनाथ खडसे कधीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संपर्कात नव्हते असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते कोथरुड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असल्याचं पवार यांनी जाहीर केलं राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पाच उमेदवारांची आपली शेवटची यादी आज जाहीर केली